प्रात्यक्षिक ग्णपत्रिका आणि प्रमाणपत्र श्ल्कासह संपूर्ण परीक्षा शूल्क आता माफ होणार आहे

शूल्क माफी माफीबाबतच्या सध्याच्या कार्य पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे राज्य मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेचा अर्ज दाखल करतानाच विद्यार्थ्यांच्या महसूल मंडळं गाव तालुका जिल्हा तसंच विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यांची माहिती घ्यावी जी गावं द्रष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरताना कोणतंही शुल्क भरावं लागू नये याची दक्षता राज्य मंडळानं घ्यावी असेही निर्देश देण्यात आल्याचं शेलार यांनी नमुद केलं आहे

या निमित्तानं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल तिकीटाचं प्रकाशन केलं जाणार आहे

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबादमधील देवळाई चौक वाळूज महानगर तसंच फुलंब्री आणि गंगापूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त औरंगाबादमध्ये पैठण गेट जवळील त्यांच्या पुतळ्याला सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्यावतीनं अभिवादन करण्यात आलं

इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली

यामुळे कोटयावधी रुपयांची बचत होईल असं त्यांनी काल सभाग्रहाला सांगितलं मात्र एखाद्या सदस्याला गरज असेल तर कागदही प्रवला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विजय संकल्प जाहीर सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा सुरू होईल

ते काल शिर्डी इथं आयोजित राज्यस्तरीय सरपंच आणि उपसरपंच कार्यशाळा तसंच परिषदेच्या समारोपप्रसंगी बोलत होते

काल उस्मानाबाद इथं जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते लोकसभा निवडणूकीत मतदारांनी शिवसेनेला केलेल्या भरभरून मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी आपण आलो असल्याचं ते म्हणाले या जनआशीर्वाद यात्रेचं उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तालुक्यातल्या हिंगणगाव आणि उस्मानाबाद तालुक्यातल्या येडशी इथं शिवसैनिकांनी स्वागत केलं असल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे

येत्या दोन आठवडयात असाच चांगला पाऊस अपेक्षित असल्यानं पाणीटंचाईची स्थिती आणखी सुधारेल असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे